ते काल नवी दिल्लीत पहिलं सुकुमार सेन स्मृती व्याख्यान देताना बोलत होते भारतीय लोकशाही आजवर अनेक कसोटीच्या प्रसंगातून पार झाली असल्याचं सांगत मुखर्जी यांनी एकमत हा लोकशाहीचा प्राण असल्याचंही नमूद केलं बांग्लादेश तसंच पाकिस्तानातून आलेल्या घूसखोरांना देशाबाहेर घालवण्यासाठी केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा असून या कारवाईच्या मागणीसाठी येत्या नऊ फेब्रुवारीला मुंबईत आझाद मैदानावर मोर्चा काढणार असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत पक्षाच्या अधिवेशनात बोलत होते या अधिवेशनात ठाकरे यांनी पक्षाच्या नवीन झेंड्याचं अनावरण केलं सकारात्मक गोर्टीसाठी बदल हा आवश्यक असल्यामुळेच झेंडा बदलला शिवरायांची राजमुद्रा असलेला हा झेंडा निवडणूक काळात वापरायचा नाही त्यावेळी पक्षाचं निवडणूक चिन्ह रेल्वे श्रीीन असलेला झेंडा वापरायचा असे स्पष्ट निर्देश राज ठाकरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिले मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर कधीही तडजोड नाही याबाबत आपली भूमिका कायम असल्याचंही राज ठाकरे यांनी सांगितलं मुख्यमंत्रीपदाचा मान शिवसैनिकांना समपिंत करत असल्याचं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयतीनिमित्त मुंबईत काल शिवसेनेचा वचनपूर्ती सोहळा साजरा झाला यावेळी शिवसैनिकांच्या वतीन मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेससोबत उघडपणे सत्ता स्थापन केली असून शिवसेनेनं हिंदुत्वाचा मुद्दा सोडला नसल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट केलं नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे या कायद्याविरोधात देशभर आंदोलनं होत असून त्याचा काहीच परिणाम सरकारवर होताना दिसत नाही त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीनं आंदोलनाच्या पुढे जाऊन महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचं पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल सांगितलं

भारत आणि न्यूझीलंडमधल्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज ऑकलंड इथल्या ईडन पार्क स्टेडिअममधे खेळला जाणार आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी हा सामना सुरु होईल या दौऱ्यात पाच टी ट्वेंटी सामने दोन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने होणार आहेत